शिवेंद्रराजे भोसले साताऱा वैभव पिचड अकोले संदीप नाईक ऐरोली तर कालिदास कोळंबकर वडाळा मतदारसंघातून निवडून आले आहेत विधानपरिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी दिली आहे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 मुंबई आणि उपनगरात आज पावसाचा जोर मंदावला असून मधून मधून जोरदार सरी येत आहेत

पैनगंगा नदीलाही पूर आला आहे सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवरचा कराड विजापूर महामार्गावरचा पूल काल दूपारी कोसळला हा पूल कमकूवत झाल्याने गेल्या आठवड्यात वाहतूकीसाठी बंद केला होता सततच्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे धारणी तालुक्यातील सिपना नदीला पूर आला आहे जळगाव जिल्ह्यातल्या हतनुर धरणातून तापी नदीत होत असलेल्या विसर्गाने सध्या तापीनदीला पूर आला आहे

नंदुरबार जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा ध्वारा देखील दिला आहे मराठवाङ्यात काल बहुतांश भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या औरंगाबाद परभणी हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे नांदेड जिल्ह्यातही या हंगामात पहिल्यांदाच चांगला पाऊस होत आहे रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानं बहुतेक सर्वच नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळित झालं आहे

चिपळूणमध्ये वाशिष्ठी आणि शिव नदीला पूर आल्यानं शहराच्या जुन्या बाजारपेठेसह सखल भागात पाणी साचलं आहे

कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून धुवांधार पाऊस कोसळत आहे जिल्ह्यातले चार तिर जिल्हा मार्ग व सात ग्रामीण मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस आहे राधानगरीतून पाण्याचा विसर्ग वाढला आहे

कल्याण आणि बदलापूरमधे अतिवृष्टीमुळे घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे

घरांच्या नुकसानीचं सर्वेक्षण केलं जाईल आणि त्यानुसार पुरेशी नुकसान भरपाई दिली जाईल त्यासाठी गरज पडली तर नव्या नियमांनुसार नुकसान भरपाईबाबत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले

आमदार विवेक पंडीत यांच्या समितीनं नंदुरबार जिल्ह्यातल्या सोयी सुविधांचा काल आढावा घेतला यावेळी या समितीला अनेक ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे नंदुरबार तालुक्यातील पातोडा या गावात कमी श्रेणीतलं बालक असल्याचं तर क्रि आश्रमशाळेत भाजीपाला पुरवठ्यात तफावत असल्याचं या समितीला आढळलं नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे काल नांदेड ििं जिल्हा परिषदेचे कृषी सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या निवासस्थानी झालेल्या मेळाव्यात गोरठेकर यांनी ही घोषणा केली यवतमाळच्या प्रसद खिल्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातल्या नायब तहसीलदारांना पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं देवानंद विक्रम धबाले असं या नायब तहसीलदाराचं नाव आहे पंजाब मधून तामिळनाड् राज्यात वाहतूक करण्यात येणारे रेकटीफाईड स्पिरिट टँकरचे सील तोड्रन चोरलेलं स्पिरिट अहमदनगर जिल्ह्यातल्या राहाता राहुरी तालुक्यात विक्री करताना नऊ जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागानं काल रंगेहात पकडून अटक केली भरारी पथकानं विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत रेक्टीफाईड स्पिरीटचे तीन टँकर आणि दोन जीप असा सव्वा कोटी चा मुद्देमाल जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यावर्षी जानेवारी महिन्यात बेस्ट कर्मचारी संपावर गेले होते मात्र संप मागे घेतल्यानंतर आजपर्यंत बेस्ट प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसह तिर मागण्यांवर चर्चा करण्याबाबत कोणताही प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे पुन्हा क्रिदा संपावर जाण्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतला आहे